चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराला वेग

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे

मतदान करण्यासाठी मतदाराचं नाव मतदार यादीत असणं गरजेचं आहे त्याशिवाय मतदान करता येणार नाही आकाशवाणी बातम्यांसाठी मृद्ला घोडके प्णे सातारा साताऱ्यात शिवसागर जलाशयाच्या कांदाटी आणि तापोळा खोऱ्याच्या दूर्णम भागात राहणाऱ्या मतदारांसाठी निवडणुक यंत्रणेनं तिथे मतदान केंद्र उभारली आहेत

पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नाशिकजवळ पिंपळगाव बसवंत आणि नंदुरबारमध्ये जाहीर सभा घेतली मजबूत सरकारसाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं केंद्रात पुन्हा सत्ता मिळाली तर पंतप्रधान कृषी सन्मान योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचं ते पिंपळगावमध्ये बोलताना म्हणाले दोन टप्प्यांतलं मतदान झाल्यानंतर आता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी नंदूरबारमधल्या आदिवासी बांधवांना दिली उद्दव अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातले शिवसेना महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संगमनेरमध्ये सभा झाली या भागातला पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं मोदी बयोपिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाबाबतचा आपला अहवाल निवडणुक आयोगानं काल सर्वोच्च न्यायालयात सादर केला या अहवालाची एक प्रत चित्रपटाच्या निर्मात्यांना देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत याप्रकरणी पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे राफेल राहल राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान याचिकेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी काल न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं राफेल विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलताना सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देणाऱ्या आपल्या वक्तव्याबाबत राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केली निवडण्क प्रचाराच्या ओघात आपण ते वक्तव्य केल्याचं या पत्रात म्हटलं आहे जावडेकर मंबई केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली राफेल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितल्यामुळे काँप्रेस पक्षाची विश्वासार्हता संपल्याचं ते म्हणाले राहल अर्ज राहल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघातला उमेदवारी अर्ज वैध असल्याचं निवडणुक आयोगानं स्पष्ट केलं आहे विरोधी पक्षांच्या काही उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जातल्या चुकीच्यामाहितीबाबत आक्षेप नोंदवला होता त्यावर काल सुनावणी झाली धळे ध्रळे लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या प्रचारात सेनेचे जवान चंद चव्हाण सक्रीयपणे सहभागी आहेत सेवेत असणाऱ्या जवानाच्या प्रचारातल्या सहभागामुळे निवडणुक आयोगाच्या नियमांचं उल्लघन झाल्याची तक्रार लोकसंग्रामचे उमेदवार आमदार अनिल गोटे यांनी केली आहे

भामरे यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी त्यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे

सुरुवातीला ऐकुया उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघाचा आढावा उत्तर मध्य मुंबई मतदार संघात विले पालें चांदिवली कुर्ला कालिना वांद्रेपूर्व आणि वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदार संघात सर्वाधिक वेळा विजयी होण्याची संधी कॉप्रेसला मिळाली आहे त्याखालोखाल शिवसेनेला संधी मिळाली आहे

रामदास आठवलेंच्या रूपाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही एकदा याठिकाणी मतदारांनी कौल दिला आहे विद्यमान खासदार पूनम महाजन या आतापर्यंत भाजपच्या याठिकाणी विजयी झालेल्या एकमेव उमेदवार आहेत

यदाही पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांच्यात लढत रंगणार आहे त्यामुळे यात आता कोण बाजी मारणार यावाबत आतापासूनच मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले यानंतर ऐकुया नाशिक लोकसभा मतदार संघाचा आढावा धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिक शहराची ओळख वाईनरीजच शहर अशी पण झाली आहे

त्यानंतर काही अपवाद वगळता नाशिकमध्ये काँप्रेसचं वर्चस्व होतं

त्यानंतर राष्ट्रवादी काँप्रेसचं नाशिकमध्ये वर्चस्व होतं गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी पावणे दोन लाख मतांनी आघाडी घेत राष्ट्रवादीचे नेते छगन भ्जबळांचा पराभव केला होता

या निमित्त आज पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकोल्यात विदर्भ साहित्य संघाच्या शाखेनं कविता तिची नि माझी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे प्रसिद्ध कवी अरूण म्हात्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील लातर लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे

पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियता बी आर शेलार यांनी काल ही माहिती दिली

या नुकसानीचा पचंनामा करुन आदिवासी विकास महामंडळानं तत्काळ धानाची उचल करण्याची मागणी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेनं केली आहे कोल्हापर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचारी म्हणून तैनात करण्यात आलेले गगनबावडा इथले तलाठी जयंत चंदनशिवे यांचा काल अपघाती मृत्यू झाला दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात चंदनशिवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला तर आणखी एका घटनेत होमगार्ड जवान अनंत जाधव यांचा निवडणूक कामगिरीवर असतानाच हृद्यविकारानं मृत्यू झाला या दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेवर शोककळा पसरली आहे

आग ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधील काल्हेर इथे काल एका कंपनीला भीषण आग लागली या आगीत लाखोंची वित्तहानी झाल्याची माहिती आहे

या आगींमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही रत्नागिरी रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचं रविवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

काल शहरातली बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ होऊ शकते त्यामुळे येत्या तीन दिवसात ख़बरदारी घेण्याच्या सूचना गोंदिया जिल्हा प्रशासनानं दिल्या आहेत